ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते प्रधानमंत्र्यांनी उद्योजक अनिल अंबानी यांना तीस हजार कोटी रुपये मिळवून दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला सर्वोच्च न्यायालयातही केंद्र सरकारनं यासंदर्भात खोटं शपथपत्र दिल्याचं गांधी यांनी सांगितलं दरम्यान राफेल मुद्यावरून आज संसदेत प्रचंड गदारोळ झाला प्रधानमंत्री कार्यालयानं राफेल खरेदीसंदर्भात फ्रान्स सरकारसोबत केलेल्या समांतर चर्चेवर संरक्षण मंत्रालयानं आक्षेप घेतला होता अशा आशयाचं वृत्त एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा मांडण्याची परवानगी सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिली नाही त्यावर आझाद यांच्यासह काँग्रेसच्या त्रिर सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी या वृत्तपत्राच्या प्रती झळकावत घोषणाबाजी करत हौद्यात धाव घेतली त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या वृत्ताच्या आधारे सरकारवर टीका केली मात्र संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले गेल्या महिन्यात सदनात या विषयावर दिलेल्या निवेदनातही आपण हा मुद्दा निराधार असल्याचं सांगितलं होतं याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं त्यानंतरही सदनात विरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिला या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज पुकारलं राष्ट्रवादी काँप्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी धनगर तसंच लिंगायत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं मात्र सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आम आदमी पक्ष राज्यात लोकसभेची निवडणूक लढवणार असून प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर सावंत यांनी सांगितलं ते आज मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते

मुंबईतल्या लोकसभेच्या सगळ्या जागा लढवणार असून उर्वरित महाराष्ट्रातल्या जागांबाबत समविचारी पक्षांसोबत आघाडी केल्यानंतर विचार केला जाईल असं सावंत म्हणाले

एमएमआरडीएनं यासंदर्भातलं देकार पत्र जारी केलं आहे एमएमआरडीएनं एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली ही तिकीट प्रणाली प्रवाशांना सुलभ आणि सोयीची असेल असं एमएमआरडीएचे आयुक्त आर

राजीव यांनी सांगितलं प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा राज्यातल्या ऐशी टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली

दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मूख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी आणि जलद अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड करुन त्यांची संपूर्ण माहिती राज्य सरकारांनी संकलित करावी असं सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे मुंबईतल्या गेट वे ऑफ डियाच्या सुशोभिकरणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अहवाल महानगरपालिका आयुक्त आणि वास्तुविशारद तज्ञांच्या मार्गदर्शनाखालच्या समितीनं लवकर सादर करावा असे निर्देश राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी दिले आहेत गेट वे ऑफ डियाच्या वास्तूची स्वच्छता परिरक्षण आणि संवर्धन होणं आवश्यक आहे त्यामुळे मुंबईतल्या तिर वारसा स्थळांप्रमाणे गेट वे ऑफ ाहियाच्या सुशोभिकरणाचा अहवाल लवकर सादर करावा असं राज्यपाल म्हणाले राज्य सरकार राज्यातल्या वारसास्थळांचं जतन करत असून हे करताना वास्तू आहे त्या स्थितीत ठेवून सुशोभिकरणही केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक बहिष्कार लैंगिक शोषण अत्याचार कौमार्य चाचणी प्रकरणांची त्वरीत दखल घेऊन कठोर कारवाई करावी असे निर्देश गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते